शरीयत मंडल असं त्याचं नाव असून हल्ल्यापूर्वी भारतीय जवानांच्या तैनातीबद्दलची सविस्तर माहिती आणि लष्कराबद्दलची अन्य संवेदनशील कागदपत्रं दहशतवादी संघटनेला पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे पथकानं बिहारच्या पाटणा शहरामध्ये अलिकडेच या प्रकरणी दोन जणांना अटक केली होती मंडल हा त्यांच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे

न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी पी कोलाबावाला यांच्या पीठानं यासंदर्भात बोलताना प्रत्येक तपासात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागणं हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात काल सात उमेदवारांनी माघार घेतली आता या मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे भाजपाचे बंडखोर उमेदवार पी

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघात काल एका उमेदवाराने माघार घेतली त्यामुळे या मतदारसंघात आता पाच उमेदवारांमध्ये लढत होईल

या मतदारसंघात एकही अपक्ष उमेदवार नाही

निवडणूक आयोगाकडून काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषेदत ही माहिती देण्यात आली सोशल मीडियाचा गैरवापर होणार नाही यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली असून सोशल मीडियालाही आचारसंहितेचं पालन करणं बंधनकारक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

या तिसऱ्या टप्प्यात चार एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील पाच एप्रिलला अर्जांची छाननी होईल तर आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत

काल पहिल्याच दिवशी रायगड लोकसभा मतदार संघातून भाजप शिवसेना युतीचे उमेदवार अनंत गंगाराम गीते यांनी हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी जळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर रावेर मतदार संघातून भाजप शिवसेनेच्या उमेदवार रक्षा खडसे तर औरंगाबादहन कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला जालना तसंच रायगड मतदार संघातून प्रत्येकी एका अपक्ष उमेदवारानेही आज उमेदवारी अर्ज दाखल केला

जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी दोन तर रावेर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये एकाच मथळ्याखाली ठाकरे यांच्याबाजूने सकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली

पक्षाचे महासचिव सीताराम येच्री यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते जाती धर्माचं राजकारण न करता शहराच्या विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं येत्या तीन एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं इम्तियाज यांनी सांगितलं ते सध्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचं विधानसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत

काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते निवडणूका निर्भय निपक्ष आणि शांततामय वातावरणात व्हाव्यात यासाठी प्रत्येकानं जबाबदारीनं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं

आपल्याला पक्षात सातत्यानं दय्यम वागणूक मिळत होती शिवाय निष्ठावंताना डावलत आयारामांना प्रतिष्ठा दिली जात असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं माजी नगराध्यक्ष संतोष ऋगारपूरे यांनी सांगितलं

परिषदेनं नुकतीच विद्यापीठाला भेट देऊन सर्व शैक्षणिक सोयी सुविधांसह अन्य बाबींचा आढावा घेतला त्यानंतर हे मानांकन जाहीर केलं असल्याचं विद्यापीठ विकास मंचचे डॉ गजानन सानप यांनी सांगितलं नवीन नियमान्सार विद्यापीठाला संकलित सरासरी श्रेणी ग्णांकन सीजीपीएमध्ये तीन प्र्णांक बावीस ग्ण मिळाले असल्याचं ते म्हणाले

भान्दासएकनाथ चा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या गजरात मंदिर परिसर निनादन गेला या तीन दिवसीय नाथषष्ठी महोत्सव सोहळ्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आले होते

अशा सरबतांचे विक्रेते सरबतासाठी शुद्ध पाण्याचा वापर करत आहेत किंवा नाही याकडे सतत लक्ष ठेवणं शक्य नसल्यामुळे अशा खुल्या सरबतांच्या विक्रीवर बंदी घातल्याची माहिती मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी दिल्याचं पीटीआयचं वृत्त आहे